राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष शिवसेनेत

या निम्मित अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपति रामनाथ कोविंद आज विसाव्या करगिल विजय दिनाच्या निम्मितानं जम्मू कश्मीरच्या द्रासमध्ये करगिल युद्ध स्मारकाला भेट देतील करगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना राष्ट्रपति श्रद्धांजली वाहतील

आज हिंदी आणि मराठी सिनेमा तसंच द्रचित्रवाणी क्षेत्रातील कलाकार विरुद्ध सैन्यदल संघ यांच्यात फुटबॉल सामनाही रंगणार आहे संसद मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक म्हणजेच तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक काल लोकसभेत आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आलं

देशातील लघु उद्योजकांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या उद्देशान केंद्र सरकार येत्या महिनाभरात अमेझॉनच्या धर्तीवर एक नवीन पोर्टल तयार करणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत दिली

असोचेम् पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कमी व्हाव्यात आणि उद्योगाच्या विकासासाठी त्याचा फायदा व्हावा यासाठी ते जीएसटीच्या कार्यकक्षेत आणावेत अशी शिफारस असोचेमने केंद्र सरकारला केली आहे पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेतून दोन वर्ष बाहेर ठेवण्याच्या सरकारचा निर्णय होता तो कालावधी आता पूर्ण झाला आहे

विश्वासार्हता हा दूरदर्शन आणि आकाशवाणीचा विशेष पैलू असून विश्वासाई आणि सकारात्मक बातम्या विनाविलंब जनतेपर्यंत पोचवण्यात या माध्यमांची मोठी भूमिका आहे असं प्रतिपादन जावडेकर यांनी यावेळी केलं

या ऐतिहासिक मोहिमेमागे इस्रोच्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन आणि अथक प्रयत्न आहेत त्यामध्ये मोलाचा वाटा आहे दोन मराठी पूत्रांचा ऐकुया या मोहिमेतील त्यांच्या योगदानाबद्दल

एक आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील जयनाळ गावचा सुपूत्र यशवंत सखाराम बांबरे ईस्रोच्या रॉके व्हेईकल लॉंच विभागात कार्यरत आहे तर दुसरा सुपूत्र नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील सोमपूरचा मनिष नानासाहेब भांबरे चांद्रयानचा बाह्य भाग आणि आवरण बनविण्याच्या शास्त्रज्ञांच्या पथकामध्ये मनिष भांबरे यांचा समावेश होता ईस्रोच्या विविध विभागाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सुद्धा मनिष भांबरे यांच्याकडे आहे आकाशवाणी बातम्यांसाठी कोल्हापूरहून रविंद्र कुलकर्णी पोलीस पदक राष्ट्रपतींचं पोलीस शौर्य पदक राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचं पोलीस पदक मिळालेल्या राज्य पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांना राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते ही पदके प्रदान करण्यात आली राज्य पोलीस मुख्यालयात काल झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते

डहाणू तालुक्याच्या नागझरी मधल्या बॉण्ड पाडा या ठिकाणी असलेल्या रिश्या दामा मेघवाले यांच्या अंगावर त्यांचं लाकडी घर पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे मेघवाले यांच्या घराची संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली ज्या गावांमध्ये नुकसान झालं आहे त्या प्रत्येक घराचा तातडीनं पंचनामा करून योग्य ती मदत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या मेघवाले यांच्या कुटुंबियांना सरकारतर्फे चार लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला आहे पालख्या पण्यात आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची पालखी आता परतीच्या मार्गावर असून काल पूण्यात या दोन्ही पालख्यांचं आगमन झालं ऐक्यात या विषयीचा अधिक वृतांत आमच्या प्रतिनिधी कडून

तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी काल सकाळी हडपसर येथून निघून दुपारी पृण्यातील नवी पेठ विठ्ठल मंदिरात दाखल झाली

रविवारी आळंदीची मोठी एकादशी असून त्यासाठी उद्या सकाळी संत श्रेष्ठ ज्ञानेधर माउलींची पालखी आळंदी कडे मार्गस्थ होणार आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी मार्गे देहकडे प्रस्थान करणार आहे आकाशवाणीच्या बातम्यासाठी संतोष गोगले यांच्यासह दीपा भंडारे पुणे अहीर राष्ट्रवादी काँप्रेसचे मुंबई अध्यक्ष माजी आमदार सचिन अहिर यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यूवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अहिर यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलं राष्ट्रवादी कॉंग्रेसनं लगेच अहीर यांच्या जागी मुंबई प्रदेश अध्यक्षपदी नवाब मलिक यांची नेमणुक केली दरम्यान माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांचा इन्कार केला आहे राष्टवादी अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल मूलाखती घेण्यात आल्या शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी जामखेड कर्जत मतदारसंघासाठी मूलाखत दिली तीन विद्यमान आमदार मुलाखतीला हजर राहिलेच नाहीत त्यातले अकोले इथले आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे शिवछत्रपती क्रीडा परस्कार राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा प्रस्कारांचे निकष आणि कार्यपद्धती सुधारण्यासाठी समिती गठित करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी दिली समितीला अहवाल देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे

त्यादृष्टीनं गतीनं कार्यवाही करावी असे निर्देश पशुसंवर्धन दग्धविकास आणि मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी काल दिले

याकाळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुण्याहून मुंबईकडे जाताना डेक्कन क्वीन कर्जत आणि ठाण्याला थांबेल तर मुंबईहन पृण्याकडे येताना दादर आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल मध्य रेल्वे तर्फे ही माहिती देण्यात आली आहे

साथीचे रोग राज्यात साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सर्वच जिल्हा यंत्रणांनी एकत्रित काम करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले राज्यात साथीच्या आजारांवरील औषधांचा साठा मुबलक प्रमाणात आहे असं ते म्हणाले मश्रीफ छापे राष्ट्रवादी कॉप्रेस चे माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर मधील घरावर आणि साखर कारखान्यावर काल प्राप्तीकर विभागानं छापे घातले साखर कारखान्याच्या बँक खात्याच्या पुस्तिकेत अनियमितता आढळून आल्याने हे छापे घातले असल्याचं प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं शिष्यवत्ती अमरावती राज्यातील कुठलाही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती आणि मर्ट्रीकपूर्व शिष्यवृत्तीची प्रकरण पंधरा दिवसांत निकाली काढावीत असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिले आहेत अमरावती इथे समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा डॉ

नियोजन भवन नंदुरवार राज्याचे पर्यटनमंत्री जयक्मार रावल यांच्या हस्ते काल नंदूरबार जिल्हा नियोजन भवनाचं भूमिपूजन झालं रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठकही झाली यावेळी जिल्ह्यातील आश्रमशाळेतला शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या अनुषंगानं तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या अभ्यासक्रम सरकार इलेक्ट्रिक मोबिलिटी ला प्राधान्य देत आहे सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी आणि काळाची गरज म्हणून मराठा चेंबर ऑफ कॉमर्स एग्रीकल्वर अँड इंडस्ट्रीजच्या सहकार्यानं इलेक्ट्रिक मोबिलिटी हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे चेंबरचे अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी काल पृण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पूणे आणि कमिन्स कॉलेज या ठिकाणी राबवण्यात येणार आहे महाउद्योग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं प्रगतीचा आढावा घेणाऱ्या महाउद्योग या मासिकाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं या मासिकाच्या माध्यमातून दरमहा राज्यातील औद्योगिक घडामोडींचा आढावा घेतला जाईल हवामान पावसानं काल कोकणात सर्वत्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी हजेरी लावली

मराठवाड़यातही आजपासून अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानखात्यानं आधी वर्तवला होता पण सुधारित अंदाजानुसार आता तिथे काही ठिकाणी हलका पाऊसच अपेक्षित आहे